विनाकारण प्रवास तसंच गर्दी टाळण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना ट्विटरवरून दिलेल्या संदेशात केलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधत स्थितीचा आढावा घेतला

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातल्या सर्व कार्यालयात बायोमेट्रीक हजेरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं काल मंत्रालय परिसरात निर्जंतुकीकरण अभियान राबवलं आगामी तीन महिन्यात प्रस्तावित असलेल्या महापालिका नगरपालिका ग्रामपंचायती तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली

मास्क आणि हॅड सॅनिटायझरघी अवाजवी दरात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी काल नाशिकमध्ये दिला नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता आपल्या तक्रारी तसंच अर्ज ई मेल वरून पाठवावेत आणि त्यावर जिल्हा प्रशासनानं सात दिवसात कारवाई करावी असं आवाहन मूख्यमंत्री कार्यालयानं केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजारही बंद ठेवल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे विदर्भातले व्याघ्र प्रकल्प आणि औरंगाबाद जवळच्या अजंठा वेरूळ लेण्याही पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत

ते म्हणाले

आजपासून तीन दिवस पूण्यातल्या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघानं घेतला आहे जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानं मात्र सुरू राहणार आहेत

त्यामुळं तुळजापूरच्या तुळजा भवानी आणि नृसिंहवाडीच्या श्री दत्त मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये दर्शन बंद ठेवण्यात आलं आहे आमच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या माहितीचा हा वृत्तांत कोरोना विषाणूमुळे होणारा संसर्ग लक्षात घेता शासन आदेशानुसार अनेक देवस्थानांनी भाविकांसाठी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मंबईतील सिद्धी विनायक मंदिर आणि मंबादेवी मंदिर पुढील सुचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे कोल्हापुरतील अंबाबाई मंदिर तसंच श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरातील दर्शन थांबवण्यात आलं आहे

पंढरपूर येथील श्री विव्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं अन्नछत्रात करण्यात येणाऱ्या प्रसादाचं वाटप थांबवण्याचा निर्णय घेतला आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध ठिकाणी भरणारे उरूस तसंच यात्राही स्थगित करण्यात आल्या आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन सविता म्हसकर

कोरोना व्हायरसचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटनावरसुद्धा जाणवू लागला आहे विशेषतः मालवण तारकर्ली मध्ये जलक्रीडा आणि नौकाविहारासाठी तसेच सिंधूद्र्ग किल्ला पाहण्यासाठी हे पर्यटक येत असतात पण या व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मालवण इथं सुरू असलेले सर्व जलक्रीडा प्रकल्प स्कुबा डायविंग फेरी सर्विस नौकाविहार सिंधुदर्ग प्रवासी वाहतूक पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत दरम्यान कोरोना विषयी जिल्ह्यात सर्व खबरदारी घेण्यात येत असून सध्या जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे

या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असून या पर्यटकांना गोव्याला पाठविण्यात आल आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेशजोशी शेअर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सुरू झालेली घसरण कायम आहे

जमीन रह एल्गार परिषद प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलाखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला या दोघांनीही तीन आठवड्यांच्या आत शरण यावं असं न्यायालयानं म्हटलं आहे मध्यप्रदेश मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज बहमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत

दरम्यान माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तत्काळ बहुमत चाचणीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबतचा निर्णय आज येणं अपेक्षित आहे

येसबँक येस बँकेच्या सर्व सेवा उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होणार असून गुरुवारपासून येस बँकेच्या देशभरातल्या सर्व शाखांमधून कामकाज सुरु होईल तसंच ग्राहकांना सर्व डिजिटल सेवांचाही पूर्ववत लाभ घेता येणार आहे

भूसूरूंगांचा एक स्फोट घडवून आणून नक्षलवादी जंगलात पळून गेले पण त्यांनी पेरलेले आणखी भूसुरूंग गस्ती पथकाच्या लक्षात आल्यानं ते लगेच निकामी करता आले त्यामुळे मोठा घातपात टळला आचरसंहिता धळे धुळे नेंद्रबार विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने धुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे त्याचा परिणाम जिल्ह्यातील विकास कामांवर झाला आहे

मात्र आचारसंहितेमुळे आता ते शक्य होणार नाही त्यामुळे हा निधी पुढील वर्षी खर्च करण्याची परवानगी मिळावी यासाठी धुळे जिल्हा परिषद प्रशासनानं राज्य शासनाला विनंती केली आहे

जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली पाणीसाठी मराठवाङ्याच्या सर्व जलाशयात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत भरपूर पाणीसाठा आहे

राज्याच्या पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीच्या आधारे वृत्तसंस्थेनं काल हे वृत्त दिलं आहे

ही चाचणी यशस्वी झाल्याचं रेल्वे सुत्रांनी सांगितलं ही रेल्वे गाडी सव्वा तासात पंढरपूर इथं पोहोचली डिझेल इंजिननं मिरज पंढरपूर प्रवासासाठी दोन तास लागतात हवामान राज्यात सध्या संमिश्र हवामान अनुभवायला येत असून कालही अनेक भागात ढगाळ हवामान होतं